विधान परिषद जातपंचायतीच्या नियमांनुसार कौमार्य चाचणी करण्याबाबत जाहीर वाच्यता करणाऱ्या व्यक्तीवरही यापुढे गुन्हा नोंदवण्यात येईल अशी घोषणा गुहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल विधानपरिषदेत केली शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी संबंधित जातपंचायतींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली होती गंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ग्रंतवण्कदारांचे पैसे लवकरच देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत दिली काँग्रेसचे सतेज पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेला ते उत्तर देत होते कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या चार मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये संयक्तपणे लेखी निवेदनाद्वारे सांगितलं प्रलंबित मागण्यांच्या प्रर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेनं बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे विधानसभा विधान सभेचं कामकाज कालही गदारोळातच सुरू झालं कापसावरील बोंड अळीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं या संदर्भात राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनादरम्यान दिलेलं आश्वासन आणि शासन आदेश यात तफावत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला टीबी संशोधन केंद्र मुंबईतील जेजे रुग्णालयात एक क्षयरोग संशोधन केंद्र स्थापन करण्यात येईल असं राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी काल विधानसभेत सांगितलं

मुंबईमध्ये गर्दीतून प्रवास करणारे आणि बाहेरगावहन येणाऱ्या लोकांमुळं क्षयरोग पसरण्याची शक्यता अधिक असल्याचं सावंत यांनी सांगितलं

यासाठी पाच हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

मानवी तस्करी प्रतिबंध संरक्षण आणि पुनर्वसन विधेयकाला मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली मानवी तस्करी करणाऱ्या टोळयांचा बिमोड करण्यासाठी ग़न्हेगारांची मालमत्ता जप्त करणं आणि बाधितांना एक वर्षाच्या आत कार्यवाही पूर्ण करून मायदेशी आणण्याची यात तरतूद आहे

कृषी निर्माण बांधकाम आणि ठराविक सेवांमध्ये चांगली प्रगती झाल्यामुळे ही वाढ नोंदवली गेली

निश्चलनीकरण आणि जीएसटी या दोन स्थित्यंतरामध्रन भारतीय अर्थव्यवस्था सावरली असून स्थिती सुधारत असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे

पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह इतर नेतेही यावेळी उपस्थित होते

परीक्षा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे

शकृंतला काळे यांनी काल प्ण्यात पत्रकार परिषदेत दिली दरम्यान वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर पोचायला उशीर होऊ नये यासाठी यंदा प्रथमच वाहतूक पोलिसांना खबरदारी घ्यावी अशा आशयाचं पत्र देण्यात आल्याचं डॉ काळे यांनी सांगितलं

याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून व्हॉइस कास्ट पोलीस ठाण्यातली कागदपत्रं अभिलेख फाईलींग यांचं अद्ययावतीकरण वर्षान्वर्षे चालणाऱ्या न्यायालयीन खटल्यांच्या तपासतला मुद्देमाल यांचं सुस्त्रीकरण करण्यात आलं या शिवाय परिसर स्वच्छता रंगरंगोटी वाहनं पार्किंग व्रक्षलागवड या भौतिक स्विधा पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी बसण्यासाठी आसनं पोलीस ठाणे परिसरातील सर्व विभागांचा नकाशा निर्भयापेटी सूचनापेटी या सर्व सूविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

या बदलांमुळे आता जिल्ह्यातल्या पोलिसांनाही कामाच्या वेळी सेवा बजावताना येणारा ताणतणाव कमी होऊन दर्जेदार ग्णवत्तापूर्ण सेवा देण्यास प्रोत्साहन मिळत आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

नियुक्ती जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर एस के दिवेकर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे नाशिक विभागाचे विभागीय आय्क्त महेश झगडे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून निय्क्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी पुण्याच्या ऊर्जा विकास आभिकरणाचे महासंचालक आर आर माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे

यावर तोडगा काढण्यासाठी संस्थेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत काल घेण्यात आला

लातूर लातूरमध्ये हरित पट्ट्यांच्या विकासाचं तसच सुशोभीकरणाचं काम लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच यशस्वी होत असल्याची माहिती महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अशोक गोर्विदपूरकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

ध्वळे ध्रळ्यातील क्रषी विद्यापीठ निर्माण क्रती समितीच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं

व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची अंमलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यावेळी करण्यात यावी अशी या समितीची मागणी आहे निधन कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती याचं काल तामिळनाडूमधल्या कांचीप्रम इथं देहावसान झालं

त्यांच्या पार्थिवावर कांचीपुरम इथं आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत जयेंद्र सरस्वतींनी पदावर असताना मठाद्वारे शाळा महाविद्यालयं आणि रुग्णालयं सुरू केली राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यातही त्याचं मोठं योगदान होतं

अंत्यसंस्कार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी चित्रपट सुष्टीतील अनेक नामवंत उपस्थित होते तत्पूर्वी श्रीदेवी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यावेळी हजारो लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांना अखेरचा निरोप दिला